केंद्रीय अंदाजपत्रकपूर्व सल्ला मसलतींना उद्यापासून आरंभ

संसदेवरील हल्ला देश कधीच विसरणार नाही पंतप्रधानांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान पूर्ण तर आसाममधील बोडोलॅंड क्षेत्रिय परिषदेत प्रथमच सत्तांतर अर्थसंकल्पपर्व चर्चा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्यापासून नवी दिल्लीत विविध गटांसोबत अर्थसंकल्प पूर्व चर्चा सुरू करणार आहेत

यामध्ये सीतारामण आघाडीच्या उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत संसद हल्ला आदरांजली संसदेच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचं स्मरण देशाला कायम राहील अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली अर्पण केली संसदेच्या संरक्षणासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या वीरांच राष्ट्र कृतज्ञतेने स्मरण करत असून दहशतवादाच्या शक्तींचा पराभव करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं आहे

या हल्ल्यात संसदेचे रक्षण करणाऱ्या तसंच शौर्याचं प्रदर्शन करत बलिदान देणाऱ्या शूरांचे स्मरण करू या भारत सदैव त्यांना धन्यवाद देत राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या

व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवरांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली लष्कर ए तैयबा आणि जैश ए महमद या अतिरेकी संघटनांच्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला यामध्ये राज्यसभेच्या संसदेच्या सुरक्षा सेवेतील जगदीश प्रसाद यादव आणि मतबरसिंग नेगी दिल्ली पोलिस दलातील नानक चंद रामपाल ओमप्रकाश बिजेंद्र सिंह घनश्याम आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिला पोलीस कमलेश कुमारी यांनी अतिरेक्यांना संसदेच्या इमारतीत जाण्यापासून रोखताना त्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले त्याचबरोबर बागकाम करणारे देशराज आणि एका पत्रकरालाही आपला जीव गमवावा लागला

याबाबत अधिक माहिती

सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असल्याचं पेर्ना म्हणाले असं रॉयटर्स वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे द्वितीय विश्व युद्धात अमेरिकेनं उडी घेतली त्या दिवसाला डी डे असं म्हटलं जातं यानंतर या विश्वयुद्धाचं पारडं फिरलं पेरणा यांनी या लसीकरणाची तुलना या डी डे सोबत करताना कोविडविरुद्ध युद्धाच्या शेवटाचा हा आरंभ असल्याचं वार्ताहर परिषदेत बोलतांना सांगितलं परंतु अंतिम यश साध्य करण्यासाठी अनेक महिने मान मोडून धाडसाने आणि ताकदीने काम करावं लागेल असंही ते म्हणाले अमेरिकेतील संघीय आणि राज्य सरकारं खासगी कंपन्या आणि आरोग्य कर्मचारी मिळून संपूर्ण अमेरिकेत तातडीनं या मर्यादित लसीचा पुरवठा सुरु करतील त्यामुळे यंत्रणा जुळवाजुळवीची ही महाप्रचंड मोहीमच ठरणार आहे

इतक्याच संख्येतील मात्रा पुन्हा त्याच लोकांना देण्यासाठी राखून ठेवली आहे

कारण आगामी सुटीच्या काळात लोक एकत्र जमतील तेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी वाढेल आणि परिस्थिती अधिकच गंभीर होईल अशी शंका प्रशासनाला वाटते आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून रवी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

वैश्विक आरोग्य सुरक्षितता दिनानिमित्त काल आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते

मंत्र्यांनी याप्रसंगी पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला

वर्तमान सर्वेक्षणात माता आणि बाल आरोग्याच्या निर्देशांकात भरीव सुधारणा नोंदवली गेली आहे

सरकार सध्याच्या किमान हमी भाव योजनेनुसारच खरीप पिकांची खरेदी सुरू ठेवणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं धान खरेदीची ही योजना पंजाब हरियाना उत्तर प्रदेश तेलंगण उत्तराखंड तामिळनाडू चंडीगड जम्मू आणि काश्मिर केरळ गुजरात आंध्रप्रदेश ओडिशा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे

मतदान जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जिल्हा विकास परिषदांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले

आसाम आसाममध्ये बोडोलँड क्षेत्रिय परिषदेच्या निवडणुकीत यू पी पी एल अर्थात यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरलचे अध्यक्ष प्रमोद बोरो हे नवे मुख्य कार्यकारी सदस्य असतील गण सुरक्षा परिषदेसह भाजपा पुढील परिषद स्थापनेत यू

एल ला पाठिंबा देणार आहे

एल

कॉंग्रेस आणि गण सुरक्षा परिषदेने प्रत्येकी एक जागा जिंकली

या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी एन डी ए

प्रकाश जावडेकर देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतूत्वावर आणि धोरणांवर लोकांचा विश्वास असून देशातल्या वेगवेगळ्या राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांवरून हे दिसून आलं असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते

बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणूक विविध राज्यातील पोटनिवडणुका हैदराबाद महानगरपालिका निवडणूक लडाखमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुका राजस्थानमधील पंचायत निवडणुका या ठिकाणी भाजपला लोकानी पाठिंबा दिला असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी तसंच शेतकरी ग्रामीण आणि शहरी भागातील लोकानी मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं निर्मला सीतरामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतच्या तीन पॅकेजेसचा संबंधित मंत्रालये आणि विभागाच्या सचिवांसमवेत तीन दिवसीय व्यापक आढावा घेतला

ई

लष्कर प्रमख जनरल मनोज नरवणे आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेले लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे काल सौदी अरेबियामध्ये पोहोचले असून रॉयल सौदी लँडफोर्सच्या मुख्यालयात आज त्यांना मानवंदना देण्यात आली जनरल नरवणे यांनी कमांडर जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल मुतीर यांच्याशी चर्चा केली जनरल नरवणे यांचा आखाती देशांचा हा पहिलाच दौरा असून तो धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे या अगोदर त्यांनी यू ए ई ला भेट दिली या दोन्ही देशांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वृद्धी होण्याची अपेक्षा आहे गुप्तवार्ताची देवाण घेवाण दहशतवादविरोधी प्रयत्न पाकिस्तानला आर्थिक रसद पुरवणाऱ्या घटकांना अटकाव करणे संयुक्त प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणे संरक्षण उत्पादन मेक इन इंडियासह संशोधन आणि विकास आणि परस्पर सहकार्याद्वारे प्रभावाचे क्षेत्र वाढविण्यावर चर्चा होणार आहे

चाबहार बंदराचा थांबा म्हणून वापर करण्याची उझबेकिस्तानची इच्छा असून भारत त्यांच्या विनंतीचं स्वागत करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे उझबेकिस्तान बरोबरच मध्य आशियातल्या इतर काही देशांनीही या बंदराचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या बंदराच्या वापरामुळे स्थानिक उद्योगांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्यानं या प्रकरणी सर्वांना सहकार्य करण्याची भारताची भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे शांघाय सहकार्य शांघाय सहकार्य परिषदेतल्या सदस्य देशांमधल्या जनतेशी संवाद वाढवण्यासाठी भारतानं काल बीजिंगमध्ये सिनेमास्कोप या भारतीय चित्रपटांच्या मालिकेचं उद्घाटन केलं भारताचे चीनमधले राजदूत विक्रम मिस्री आणि शांघाय सहकार्य परिषदेचे सरचिटणीस व्लादिमिर नोरोव्ह यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं

महाराष्ट्र महाराष्ट्रात आज राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आणि मित्रपक्षांनी बहिष्कार घातला राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा होणं आवश्यक असताना महाआघाडी सरकार मात्र अधिवेशनाचा कालावधी कमी करून ते केवळ दोन दिवसात उरकत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली कोविडसह मेट्रो कार शेड शेतकऱ्यांचे प्रश्न विविध समाजांचे प्रश्न हाताळण्यात हे महाआघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे